विधानसभेच्या आजच्या बहुमत चाचणीच्या प्रक्रियेस भारतीय जनता पक्षानं आक्षेप घेऊन या विश्वासदर्शक ठरावावर बहि कार टाकून सभात्याग केला त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारच्या विरोधात एकही मत पडलं नाही विधानसभेतील मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्ष महारा ट्र नवनिर्माण सेना आणि एमआयएम मिळून चार आमदार तटस्थ राहिले आज दूपारी उद्धव ठाकरे सरकारवरील बहूमत चाचणी प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप नोंदवून हे अधिवेशन बेकायदेशिर असल्याचं तसंच हंगामी अध्यक्ष बदलल्याबद्दल विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया असंवैधानिक असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आवाजी मतदानांनी शिवसेना राट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा दर्शविला त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक समर्थक आमदारांची क्रमांक आणि नावासह प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली

हे संपूर्ण कामकाम हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पादील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केलेले आरोपही त्यांनी खोडून काढत संपूर्ण कामकाज हे नियमानुसार असल्याचं स्पट केलं देवेंद्र फडणवीस इ एमएस भारतीय जनता पक्षाचे ज्ये ठ नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधीमंडळाचं आजचं कामकाज असंवैधानिक असल्याचा आरोप केला भाजपा आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावर सभात्याग केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना स्पट केलं की नवीन अधिवेशन बोलावण्यासाठी समन्स काढण्याची गरज होती समन्स काढण्यात न आल्यानं हे अधिवेशन बेकायदेशीर आहे तसंच मंत्र्यांनी घेतलेली पथविधी विहित नमुन्यात घेतली गेली नसल्याचंही फडणवीसांनी आरोप केला शिवसेना राट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेस मिळून संविधानाची पायमल्ली करीत असल्याची टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतून विजयी आमदार तानाजी सावंत उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत त्याम्ळं यवतमाळची जागा रिक्त झाली आहे

याप्रसंगी सीआयआयच्या पश्चिम क्षेत्राचे सहसंयोजक सुधीर मुतालीकए महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाचे सह म्ख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णाए एमएसएमई नागपूर विकास संस्थेचे संचालक पी एम पार्लेवार उपस्थित होते चीन सारख्या देशात बांबू आधारित अर्थव्यवस्थेम्ळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असल्याचे सांगून गडकरींनी राजस्वए वन तसेच ओसाड जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी व अखाद्य तेलबियांच्या लागवडीपासून जैव इंधननिर्मितीकरीता उदयोजकांना प्ढाकार घेण्याचे आवाहन केले आता उद्योग क्षेत्रांमध्ये लालफीत शाही कमी झाली असून उद्योगांवर लादलेल्या मर्यादांमध्येही कपात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितल वैश्विक अर्थव्यवस्थाए मागणी आणि प्रवठाए व्यापार चक्र यावर अवलंबून असलेली भारतीय अर्थव्यवस्था रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध असून संपत्ती व रोजगार सूजन करणारे उदयोजकांनी नागपूर व विदर्भाच्या प्रगतीशील शहरांमध्ये गृंतवणूक करावीए अस आवाहन गडकरी यांनी केलं कृषीए आदिवासी आणि ग्रामीण क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्थेचे महत्त्व सांगताना ते म्हणालेए आर्थिक विकासास उत्तेजन देण्यासाठी गरिबांची क्रयशक्ती वाढविणे आवश्यक आहे

एक दिवसीय परिषदेत एमएसएमईमध्ये स्पर्धात्मकतेसाठी नव तंत्रज्ञानाचा वापरए सहजगत्या ऋण प्रवठा यावर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अधिका यांची मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आली

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि मोठे उद्योग समूह या मेळाव्यात खरेदीदार असून ते विदर्भातील एमएसएमई कड्न उत्पादननिर्मितीच्या संधी शोधतील या परिषदेस सीआय आयच्या पश्चिम क्षेत्राचे पदाधिकारीए उदयोजक उपस्थित होते

यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानवर टीका केली जागतिक मंचावर दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा चेहरा उघड झाल्यावर पाकिस्तान एकटा पडला आहेए असं त्यांनी सांगितलं सशस्त्र सेना देशाची ताकद असून दहशतवादाविरुद्वच्या लढाईत सशस्त्र सेनेचं योगदान महत्वाचं आहेए असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रीय प्रबोधिनीच्या छात्रांनी प्रभावी संचलन केलं

निवडणूक आयोगाला अलीकडेच पाठविण्यात आलेल्या अहवालान्सार ही बाब स्पष्ट झाली आहे

त्यासाठी अर्ज दाखल करणे आणि मागं घेण्याची प्रक्रिया अलीकडेच पूर्ण झाली

म्लींना सैनिक शाळेत प्रवेश मिळवा यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील होतण आता या प्रवेश प्रक्रियेची स्रवात न्कतीच नव्यानं साकारण्यात आलेल्या चंद्रप्र सैनिक शाळेपासून होत असूनए या प्रवेश प्रक्रियेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी प्रयत्न करावा असं आवाहन सैनिक शाळेच्या वतीनं करण्यात आलं आहे

हॉलमार्क लागू होण्यासाठी सर्व सरकार आणि सोन्याची विक्री करणाऱ्या दुकानांना नवीन आणि जुने दागिने याबाबत कार्यवाहीसाठी एक वर्माचा कालावधी दिला जाईल

आता महिला बचतगटाच्या माध्यमातून विविध उद्योग व्यवसाय स्रु करुन त्या सक्षम होत आहे त्याम्ळं उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रातील प्रुषांची मक्तेदारी महिलांनी मोडीत काढली आहे असं प्रतिपादन वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केलं

असे निर्देश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले

यासाठी अतिरिक्त लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आले आहे

श्याम निमगडे यांनी दिली